केंद्रीय अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा

प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर खात्यावर जलसंवर्धनबाबतचा ब्लॉग सूचना देण्याचं जनतेला आवाहन साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळावं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आवाहन

यांच्याबरोबर नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा करणार कुटनो अँथलेटिक्स स्पर्धेत काल भारताच्या हिमा दास मोहम्मद अनास आणि एम

जबीरला सुवर्णपदक

काँग्रेस आणि जनता दलाच्या बंडखोर आमदारांनी आपले राजीनामे परत घेण्यास नकार दिल्यानं कर्नाटकातला राजकीय पेच अधिकच गडद झाला आहे कर्नाटक सरकार वाचवण्याच्या दृष्टीनं काल काँग्रेस आणि जनता दलाच्या नेत्यांनी या बंडखोर आमदारापर्यंत पोहोचण्याचे बरेच प्रयत्न केले मात्र त्यांनी नेत्यांचे प्रस्ताव धुडकावून लावले आपला निर्णय मागं घेण्याचा प्रश्च येत नाही असं बंडखोर आमदार सोम शेखर यांनी काल मुंबईत सांगितलं

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष के आर रमेश उद्या त्यांच्या राजीनाम्यांवर कारवाई करतील मुख्यमंत्री कुमारस्वामी आज मंत्रीमंडळाची एक तातडीची बैठक घेणार आहेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधीमंडळातल्या काँग्रेसच्या सदस्यांची बैठक उद्या बोलावली आहे दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष बी

येडीयुरुप्पा यांनी आपण विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची प्रतिक्षा करणार असून राज्यपालांकडे जाणार नसल्याचं म्हटलं आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागच्या शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला होता

राज्यसभेत आज दंतवैद्यक सुधारणा विधेयक तसंच आधार आणि तिर कायदे सुधारणा विधेयकावर चर्चा होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर खात्यावर एक जलसंवर्धनबाबतचा कन्या वृक्ष आणि शिक्षक या नावाचा ब्लॉग सुरु केला आहे या ब्लॉगमधे त्यांनी सौराष्ट्रातल्या वेरावल इथल्या एका शिक्षकाची गोष्टही सांगितली आहे प्रधानमंत्र्यांनी नागरिकांना वृक्ष संवर्धनाबाबतच्या काही कल्पना आणि प्रयोगही शेअर करण्याचं आवाहन केलं आहे भारतीय प्राचीन ज्ञानाचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक पुनरुत्थानाची गरज असल्याचं उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते भारतीय तत्वज्ञानाची ओळख स्पष्ट होईल अशा समाजाची निर्मिती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भारतात आदि शंकराचार्य तसंच स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या आध्यात्मिक गुरुंनी देशाची नैतिक बैठक योग्यप्रकारे रुजवल्यामुळे भारतीय भाग्यवान असल्याचं नायडू यांनी सांगितलं आदी शंकराचार्य यांनी लिहीलेल्या प्रशोत्तर रत्नमालिकेतले अनेक लेख जगभरात प्रसिद्ध असून जात आणि धर्मविरहीत नैतिक मूल्यांमुळे भारतीय संस्कृतीचा जगभर प्रसार झाल्याचं नायडू म्हणाले मध्यप्रदेश विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे

वीज कपात आणि शेतीची कर्ज माफी या मुद्यांवर कमलनाथ सरकारला विरोधी पक्ष भाजपा अनेक प्रश्न विचारणार असल्यामुळे हे अधिवेशन झंझावती होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात डिझेलवर लावण्यात आलेला अधिभार मागं घ्यावा याकरता पाठपुरावा करण्याची विनंती पश्चिम बंगालमधली बस वाहतूकदार संघटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे करणार आहे संघटनेचे अध्यक्ष तपन बॅनर्जी यांनी काल कोलकात्यात सांगितलं की या अधिभारामुळं बस भाड्यात वाढ होणार असून त्याचा बोजा सामान्य माणसावर पडणार आहे तृणमूल काँप्रिसच्या खासदारांना हा प्रश्न संसदेत मांडायला सांगावा अशी विनंती संघटनेनं ममता बॅनर्जी यांना केली आहे पश्चिम बंगालमधे पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल विधाननगरचे महापौर आणि आमदार सब्यसाची दत्ता यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा विचार तृणमूल काँग्रेस करत आहे

या नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यपद्धतीद्दल नाराजी व्यक्त केल्याच हाकीम यांनी सांगितलं ही बाब पक्षाच्या शिस्त भंग कारवाई समितीपुढे मांडली जाईल असं ही हाकीम यावेळी म्हणाले दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते मूकुल रॉय यांनी काल बिधाननगर महापौरांची भेट घेतली

सरकारन अेनॉल संबंधात पारदर्शक धोरण आखलं असून पेट्रोलियम मंत्रालयानं अेनॉल खरेदीला संमती दर्शवली असल्याचही गडकरी यांनी सांगितलं श्वेनॉल उत्पादनाला परवानगी देण्यासाठी राज्यसरकार एक खिडकी योजना सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं शेतक यांनी फक्त साखर उत्पादनाकडे लक्ष न देता युरोपातील शेतक यांप्रमाणे बीट उत्पादनावर भर द्यावा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या परिषदेत सांगितलं आसाममधे आलेल्या मेंदुज्वराच्या साथीशी मुकाबला करण्यासाठी आसाम सरकारनं राज्यातल्या वैद्यकीय आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचा यांच्या रजा रद्द केल्या आहेत

आसामच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं या रजा रद्द केल्या असून यामधे खाजगी रुग्णालयांचाही समावेश आहे उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अनुप चंद्र पांडे आणि पोलिस महानिरीक्षक ओ पी सिंग यांनी काल नौयडा िंग वार्षिक कावड यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आंतरराज्य उच्चाधिका यांच्या बैठकीत त्यांनी यात्रेच्या व्यवस्थेचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला या बैठकीला उत्तराखंड राजस्थान आणि हरयाणाचे अधिकारी उपस्थित होते या कावडयात्रेच्या सुरक्षेसाठी आठ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली कावडयात्रा ही शिवभक्तांची वार्षिक यात्रा असून यात्रेकरु ज्यांना कावडिया असं म्हटलं जातं ते हरिद्वार गोमुख गंगोत्री आणि सुलतानगंज ध्रून गंगेच्या पाण्याच्या कावडी आणतात

या बचाव कार्यात तटरक्षक दलाच्या विमांनांनी ही मदत केली होती

बस नाल्यात पडून हा अपघात झाला भारताच्या दौ यावर आलेले संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहारमंत्री शेख अब्दुल्लाह बिन शायद अल नहयान हे आज परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा करतील अमिरातीचं शिष्टमंडळ उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांच काल रात्री तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत आगमन झालं

या भेटीत भारताबरोबरच्या संबंधाना अधिक बळकटी देण्याबरोबरच परस्पर सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचाही धाडोंळा घेतला जाणार आहे

पी जबीरनं सुवर्णपदकाची कमाई केली भारताचा जितीन पॉल तिसरा आला युरेनियम कराराचा भंग केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विणला कडक विारा दिला आहे न्यू जर्सी विं काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी हा िगारा दिला िगणनं या करारातल्या एका शर्तींचा भंग केला असून कोणत्या शर्तींचा भंग केलाय हे आपण सांगणार नाही मात्र ्राणनं आता सांभाळून राहावं असंही ते म्हणाले